संमेलनाच्या उद्घाटन सत्रात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व्हिडीओ कॉफरनसिंगद्वारे संवाद साधत आहेत

राजस्थानात कोटा सवाईमाधोपुर विभागात ही चाचणी घेण्यात आली

पूर्णपणे भारतीय बनवटीची ही गाडी कार्यान्वित झाल्यानंतर देशातली सर्वात जलद रेल्वे गाडी ठरणार आहे

एरो डायनामिक प्रणालीच्या चालक केबिन्स असून त्यामुळे ही गाडी उलंट प्रवासही त्वरीत सुरु करु शकते येत्या जानेवारीपासून ही गाडी प्रवासी सेवेत रुजू होणार आहे

देशपार्टीयाच्यावरचा अपरिचित पुल हा कार्यक्रम सतीश आळेकर चक्कातीकाळे आणि गिरीश कुलकर्णी सादर करतील

पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल भुवनेश्वर िवं भारत आणि बेल्जियम संघातला सामना बरोबरीत सुटला दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन गोल केले भारतातर्फे हरमनप्रित सिंह आणि सिमरनजीत सिंह यांनी तर बेल्जियमकडून एलेक्जेंडर हैंड्रिक्स आणि गोगनार्ड सिमॉन यांनी गोल केले या अनिर्णित सामन्यामुळे भारत आणि बेल्जयम या दोन्ही संघांना आतापर्यंत चार चार गुण मिळाले असून चांगल्या गोल फरकामुळं भारत क गटात पहिल्या स्थानावर आहे